या निधीतून विलगीकरण स्विधा चाचणी प्रयोगशाळा प्राणवायू कार्यान्वयन प्रकल्प व्हेंटिलेटर्स तसंच पीपीई संच खरेदी आदी कामं करता येणार आहेत केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या म्ख्य सचिवांना पत्र लिहून याबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत कोविड रुग्णालयं कोविड सुश्र्षा केंद्र तसंच सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा रुग्णवाहिका सुविधा आणि प्रतिबंधित क्षेत्र उभारण्यासाठीचा खर्चही यामध्ये समाविष्ट असेल असं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे

म्ख्य निवडणूक आयूक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली निवडणूकीसाठीची आदर्श आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने स्रक्षित मतदानासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत मतदानाची वेळही एक तासाने वाढवत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे शेवटचा तास कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवला आहे निवडणूकीसंदर्भात समाज माध्यमांवर गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही अरोरा यांनी स्पष्ट केलं

एका दिवसांत नमून्यांची कोविड चाचणी करण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

यात सर्वाधिक रुग्ण पण्यातले आहेत

काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला

खासगी विश्वस्त रक्तपेढ्या रुग्णालयांना यापेक्षा अधिक दर आकारला तर संबंधितांचा परवाना रदद करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे प्लाझ्माचा प्रती डोस दर निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेनं तज्ञ समिती गठीत केली होती या समितीच्या शिफारशीनुसार हे दर निश्चित केले आहेत

कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे यासंदर्भात असोसिएशन ऑफ एडिंग जस्टीस या संस्थेनच दाखल केलेल्या याचिकेवर काल मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस क्लकर्णी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली निर्बधासह धार्मिक स्थळं ख्ली करण्याचा निर्णय घेतलाच तर जनतेकड्रन सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन केलं जाईल याची शाश्वती नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयात सांगितलं शहरी तसंच ग्रामीण भागातही कोविडग्रस्तांच्या संख्येत दररोज होणारी वाढ लक्षात घेता न्यायालयानं राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेऊन संबंधित याचिका फेटाळून लावली

राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारान्सार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते लहान वाहनांच्या दरात पात रुपयांनी वाढ झाली आहे

प्रसिदध पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांचं आज दुपारी चेन्नई इथं निधन झालं

त्यांना झालेला संसर्ग नंतर निवळला मात्र या संसर्गानं त्यांच्या महत्त्वाच्या अवयवांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली त्यांना वेंटिलेटर आणि एक्मो सपोर्टवर ठेवलं होतं

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहत्कीच्या स्वप्नाशी हे अन्रुप असल्याचं केन्द्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अभिनेत्री रक्लप्रीत सिंह आज सकाळी मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली अभिनेता स्शांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणात स्शांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिलेल्या माहितीत रकुलप्रीतचं नाव आल्यानं एनसीबीने तिला समन बजावलं होतं

उस्मानाबाद इथं काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपर्केद्रात परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते